ईव्हीएम व्हीव्हीपॅट यंत्र सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ठेवला आहेत

दरम्यान हरयाणाच्या उचाना प्रिथला कोसली बिन आणि नरनौंद या विधानसभा क्षेत्रात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आज फेरमतदान सुरु आहे सकाळी सात ते संध्याकाळी सहापर्यत मतदान होणार आहे भूसंपादन कायद्यातल्या तरतूदींना आव्हान देणा या याचिकेच िुनावण करणाऱ्या घटनापवितून न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांना वगळणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे न्यायमूर्ती मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या घटनापळिनं हा निर्णय दिला न्यायमूर्ती रा बँनर्जी न्यायमूर्ती विनित सरण न्यायमूर्ती एम आर शाह आणि न्यायमूर्ती एस रविंद्र भट यांचा या घटनापळित समावेश आहे गेल्या वर्षी फेब्रुवारच्यिके या प्रकरणा सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयात मिश्रा यांनाआबाबतत्ति त्यांचा भूमिका आधवि स्पष्ट केलाअसल्यानं त्यांना वगळावं अश आगणा विविध शेतकर उंघटना आणि व्यक्तींन केल होत या प्रकरणातल्या सर्व पक्षांन उंयायालय ज्यावर निर्णय देऊ शकेल असेच वैधानिक प्रश्न उपस्थित करावेत असं न्यायालयानं सांगितलं जम्मू कश्मस्तिधल्या महाविद्यालय आणि विद्यापळिमधे कौशल्याधारित अभ्यासक्रमाचा समावेश करणं गरजेचं आहे असं जम्मू कश्मस्तिया राज्यापालांचे सल्लागार खुर्शीद अहमद गनाई यांना महटलं आहे गनाई यांच्या अध्यक्षतेखाला झालेल्या शिक्षण विभागाच्या उच्चस्तरक्त बैठकीत ते बोलत होते पदव आणि पदव्युत्तर अभ्रासक्रमात बदल करून तो जागतिक स्तराचा करण्याचा विचार आहे त्यामुळे राज्यातल्या युवकांना संघ शिप्त होईल असंहात्रि म्हणाले

प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरख्र परख्रा नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश त्यांन कर्न उपायुकांना दिले आहेत

त्यात अब्दुल हमद्विलेल्हारव्रा समावेश असल्याचं पोलसि महासंचालक दिलबाग सिंग यांना आज सांगितलं अल कायदाशा अंबंधित अन्सार गज्वत उल हिंद या दहशतवादा गटाचे दहशतवाद क्रा भागात असल्याचं समजल्यावर सुरक्षा दलांनाक्राल संध्याकाळाव्यांचा शोध सुरु केला

शारिरिक तंदुरुस्तीसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा परवडणा या दरातल्या आरोग्य सुविधांमधे सुधारणा आणि दर्जेदार शिक्षण पुरवण्याला आपल्या सरकारच्या धोरणात प्राधान्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

सरकारच्या धोरणनिश्वतीत लोकांचा सहभाग मार्गदर्शक ठरला आहे असं त्यांनी सांगितलं या कौन्सिलमधे ब्रिटनचे माजी प्रधानमंत्री टोनी ब्लेअर ऑस्ट्रेलियाचे माजी प्रधानमंत्र जॉन हॉवर्ड अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री हेन्री किसिंजर आणि कोंडोलिझा राईस यांच्यासारख्या जागतिक राजकारण धुरंधर नेत्यांचा समावेश आहे केन्द्रवि पंचायत राज ग्रामवि विकास कृषि आणि शेतकर केल्याण मंत्र वैरेंद्र सिंह तोमर आज नवा दिल्लति एका विशेष समारंभात राष्ट्रूत्र पंचायत पुरस्कार प्रदान करतव्रि

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांन आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला

गांगुली यांची या पदावर एकमतानं निवड झाली आहे पुढच्या वर्षी जुलैपर्यंत ते या पदावर काम करतील

महिला एकेरीत पी

समीर वर्मा परुपल्ली कश्यप आणि किदंबी श्रीकांत या भारतीय बॅडमिंटन पटूंचा सामना आज होणार आहे

महिला दुहेरीत अक्विनी कोनप्पा आणि एन सिक्की रेङ्डी यांचाही सामना आज होणार आहे सात्विकसाईराज रांकीरेङ्डी आणि चिराग शेट्टी तसंच मनु अत्री आणि बी सुमिथ रेङ्डी या पुरुष दुहेरी जोडयांनी देखील या सामन्यात भाग घेतला आहे भारतखी हवाई दलानं जमिनखिर मारा करणाऱ्या ब्राम्होस क्षेपणास्त्रांची अंदमान निकोबार द्वखिरमुहातल्या त्रक बेटावरून यशस्वी चाचणी केली आहे काल एक आणि परवा एक क्षेपणास्त्र सोडण्यात आलं हा नियमित अभ्यासाचा एक भाग आहे असं हवाईदलानं केलेल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे

या अभ्यासामुळे जमिनविर मारा करण्याच्या हवाईदलाच्या क्षमतेत वाढ झाल्याचंह येा संदेशात म्हटलं आहे

नव दिल्ल क्षे पर्यावरण आणि जागतिक हिमबिबटया संरक्षण या विषयावर आधारित चौथ्या सुकाणू समितस्त्रिा बैठकीत या अभियानाच सुरुवात करण्यात आल हिमबिबटया आढळणारे सर्व देश त्यांच गणना करतवि असा विश्वास त्यांन यक्त केला

शिका यांनुळे हिमबिबटयांच संख्या कमा ड्वीत आहे हिमबिबटे हे जैवविविधतेचे मुख्य घटक असल्याचं ते म्हणाले

एन एक्स मिडिया भ्रष्टाचार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं जामत्त दिल्यानंतर माजस्त्रिक्षा चिदंबरम यांना आई एन एक्स